त्यांची यादी भारतीय वैद्यकीय संघटनेने तयार केली आहे अशी माहिती आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली

केंद्र सरकारकडून अँटिजेन चाचण्याची संख्या कमी करा अशा सूचना आल्या आहेत त्यामुळे अँटिजेन चाचण्याची संख्या कमी करून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली कोरोनावरील प्राथमिक उपचार केले जातील असे फलक पूणे शहरातील खासगी बाह्य रुग्ण विभाग दवाखान्यांवरही लावण्यात यावेत असे बंधन महापालिकेने घातले असून क्षेत्रीय कार्यालयांवर याच्या देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे असे काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सांगितले कोरोना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागतं परंतु आजार प्राथमिक अवस्थेत असल्यास थंडी ताप खोकला यावर खाजगी दवाखान्यात उपचार घेता येतील गरज भासल्यास कोरोनाची तपासणी केल्यावर तपासणीचा पॅझिटिव्ह रिपोर्ट आला की रुग्णांना रुग्णालयात किवा कोविड सेंटरमध्ये उपचार दिले जातील परंतू सद्य स्थितीत तपासणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला की रुग्ण घाबरून जातो आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची तारांबळ उडते रुग्णालयांमध्ये आधीच गर्दी झालेली आहे त्यामुळे जागा मिळत नाही किंवा जागा अडविली जाते अशा रुग्णांनी खासगी ओपीडीत किंवा दवाखान्यातच प्राथमिक उपचार घ्यावेत आणि दवाखान्यांनी आणि ओपीडीनी कोरोना उपचार केले जातील असे फलक लावावेत अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती ती मागणी मंजूर झाली आहे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि वाढणारा मृत्युदर लक्षात घेऊन ही साथ रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात येत्या दोन दिवसात जमावबंदीचे आदेश लागू होण्याची शक्यता आहे टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होऊन सारे काही खुले झाल्यानंतर नागरिकांनी साधे साधे नियमही धुडकावण्यास सुरुवात केल्यानं गेल्या काही दिवसांत पुण्यात दररोज दीड ते दोन हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद होऊ लागली असून मृत्यूदरही पुन्हा वाढ़ लागला आहे त्यामुळं प्रशासनातर्फे चिंता व्यक्त करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली असून जमाव बंदी लागू करण्याबद्दलचा संपूर्ण आराखडाही तयार झाला आहे पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात कार्यान्वित होत असलेला ऑक्सिजन उत्पादनाचा प्रकल्प पुढील महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतरच शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल मात्र तोपर्यंत शेजारच्या जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच ठेवावा लागणार आहे

पुणे शहरात गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला तसंच एक्स्ट्रा ऍप सीसीटीव्ही या सारख्या साधंनाचा उपयोग वाढवला असल्याचं पुण्याचे मावळते पोलिस आयुक्त के वेंकटेशम यांनी सांगीतलं पुणे शहरातील कार्यकाळात पुणेकरांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या तसंच पुणेकर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असंही ते म्हणाले गेले सहा महिन्यांपासून पुण्यातील मंगल कार्यालय आणि लॉन्स बंद असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी मंगल कार्यालयाच्या क्षेत्रफळाप्रमाणे किमान अडीचशे लोकांना कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी शहरातील प्रमुख मंगल कार्यालयाच्या व्यावसायिकांनी आज पत्रकार परिषदेत केली शहरात जवळपास सव्वाशे कार्यालये असून यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे असेही यावेळी सांगण्यात आले पूणे आणि परिसरात आज दुपारनंतर पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या उद्याही असेच हवामान राहील असा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

ताज्या पुणे वृत्तांतमध्ये विविध भारती पुणे केंद्रावर तोपर्यंत तुम्ही शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार